बुलडाणा जिल्ह्यात लोक सहभागातून उभारली कोविड निदान प्रयोगशाळा आता सविस्तर बातम्या उद्धव ठाकरे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली टाळेबंदी केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमध्ये योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये काल नमूद केलं टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत आहोत एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्याटप्प्यानं उपाय योजत असल्याचं ते म्हणाले प्नश्व हरीओम म्हणत जून महिन्यापासून टाळेबंदी अंशतः उठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं हे ठाकरे सरकार नसून सर्वांचं सरकार आहे असही त्यांनी एका उत्तरात नमूद केलं

व्होईस कास्ट सोलापूर सोलाप्रात कोरोना रुग्णांचा वाढता मृत्युदर चिंताजनक बनला होता मात्र तोही आता आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे त्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे

तर तिथल्या एफ एम वाहिन्यांवरून करमणुकीसाठी संगीताचे कार्यक्रम ऐकवले जात आहेत तर रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि तंद्रुस्त होण्यासाठी रुग्णांना पौष्टिक आहार दिला जात आहे या ठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजना जिल्ह्यासह राज्यातील इतर केंद्रांसाठी निश्चितच एक आदर्शवत उदाहरण ठरू शकतील आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढण्यास आणि मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकेल आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

याशिवाय रिकाम्या सरकारी इमारतींचाही शोध घेतला जात आहे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांशी त्यादृष्टीनं चर्चा सुरु आहे त्याचबरोबर कोरोना रुग्णांवरील उपचार आणि अन्य स्विधा प्रवण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही निय्क्ती तातडीनं केली जाणार असून त्यासाठीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आकाशवाणी बातम्यासाठी सचिन ठाकरे बुलडाणा

या विषयीची अधिक माहिती

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना ब यापैकी नियंत्रणात येत आहे

तर धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येचा चढ उतार चालूच आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून विष्णू सोनावणे यांच्यासह रश्मी घासकडबी पूणे

ध्ळे कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी धुळे शहर आणि जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून काल सकाळपासून ध्वळ्यातील प्रमुख बाजारपेठेसह जवळपास सर्व रस्त्यांवर सामसुम होती सिंधुद्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली शहरात यापुढे कुठेच प्रतिबंधित क्षेत्र असणार नाही कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच घर सील केलं जाईल याबाबतचा निर्णय नगराध्यक्ष मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी घेतला आहे अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली

कालपासून यवतमाळ दारव्हा नेर आणि पांढरकवडा इथं संचारबंदी लागू झाली असून पुसद आणि दिग्रस तालुक्यांमध्ये चार दिवसांपूर्वीच संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे पुरस्कार जालना जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये कोवीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर परिचारिका सेवक आणि सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतून एम्प्लॉई ऑफ द वीक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे पहिल्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोवीड योद्धयांचा काल बिनवडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला डॉक्टर गोविंद गिते परिचारिका रीमा निर्मळ पाणीपुरवठा कर्मचारी चरण कांबळे कक्षसेवक अजय ढिलपे यांचा यात समावेश आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार